राज्यात नवे कोरोनाबाधित कमीच मात्र काल मृताची सख्या वाढली

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोहीमेचं कोरोनाचा प्रसार रोखण्यात मोलाचं योगदान

कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असूनही एसटीनं केली दिवाळीची दरवाढ रद्द

कॉंटॅक्ट ट्रेसिंग कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधून त्यांच्या तपासण्या करून कोरोनाची लागण झाल्यास वेळेत उपचार देण्यासाठी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणारी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोहीम करोनाचा प्रसार रोखण्यात मोलाचे योगदान देत आहे

त्यांच्या कोरोना चाचण्या केल्या

करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यावर आयसीएमआर आणि राज्याच्या आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार महापालिकेनं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यास सुरुवात केली त्यामध्ये करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी करण्यावर भर देण्यात आला त्यासाठी बाधितांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींची हाय रिस्क आणि द्रच्या संपर्कातील व्यक्तींची लो रिस्क अशी विभागणी करण्यात आली त्यानंतर हाय रिस्क व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्याशी संपर्क साधून कोरोना चाचणी करण्यात आली

यामुळे चंद्रपुर जिल्हा हा राज्यात पुण्यानंतर सर्वाधिक रुग्णवाहिका असलेला जिल्हा ठरला असल्याचं प्रतिपादन चंद्रपूरचे संपर्कमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन परीसरात या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा काल वडेट्टीवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पार पडला जिल्ह्याच्या खनिज विकास निधीतून खरेदी करण्यात आलेल्या या रुग्णवाहीका वातानुकुलीत असून अत्यावश्यक सोईसुविधानी सुसज्ज आहेत एस टि कोरोना निर्बंधांमुळे गेले अनेक महिने आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळानं अशा बिकट परिस्थितीमध्येही अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द करून आपल्या प्रवासी देवो भवः या भूमिकेला साजेसा निर्णय घेतला आहे

प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुड्टयांमध्ये प्रवास करता येईल आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी काल दिली

स्थाई समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज ही माहिती दिली कोरोना चा फटका पूणे महापालिकेच्या उत्पन्नाला बसला आहे या परिस्थितीवर मात करुन उत्पन्न वाढविण्यासाठी महापालिकेतर्फे मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे

त्यामुळे करवसुली वाढली

योजनेला नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला

अभय सोलापूर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनंही कर थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे

सोलापूर शहरातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन महापालिका आय्रक्त पी शिवशंकर यांनी काल केलं आरोग्यवर्धक मिठाई कोरोना प्रादुर्भावामुळं लोकांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण झाली असून प्रामुख्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा दैनंदिन आहारात समावेश करण्याबद्दल लोक आग्रही आहेत बाजारपेठेनं ही लोकांच्या खानपान सवयीत झालेला बदल लक्षात घेऊन दिवाळीसाठी खास आरोग्यवर्धक मिठाई बाजारात आणली आहे यंदाच्या दिवाळीत आमची मिठाई खा तंदुरूस्त रहा अशा जाहीराती पुढील काही काळात नजरेस पडल्या तर आश्चर्य वाट्रन घेऊ नका यंदा दिवाळीसाठी आपण खास आरोग्यवर्धक मिठाई तयार केली असल्याचं पुण्यातल्या अनेक व्यावसायिकांचं म्हणणं आहे या मिठाईमुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते असा दावाही केला जात आहे मात्र त्याबद्दलच कोणतंही अधिकृत प्रमाणपत्र या मिठाई व्यावसायिकाकडं उपलब्ध नाही सुकामेव्याचा वापर करून बनवलेल्या मिठाईचा रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास निश्चितपणे उपयोग होऊ शकेल असा विश्वास प्ण्यातील काही आयूर्वेद तज्ज्ञांनी मात्र व्यक्त केला आहे त्याचबरोबर मध्यंतरीच्या काळात केंद्रीय आय़्ष मंत्रालयानं आरोग्यवर्धनासाठी ज्या पदार्थांचा वापर आहारात करण्याचं आवाहन केलं होतं त्यांचाही समावेश या मिठाईत करण्यात आला आहे या मिठाईच्या जोडीनंच यंदा आरोग्यपूरक अशा सुकामेव्याच्या गिफ्ट बॉक्सलाही वाढीव मागणी दिसून आली आहे

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वाढत गेलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता चांगलाच आटोक्यात आला असून लवकरच संपूर्ण जिल्हा कोरोना मुक्त करण्यात यश येईल असा विश्वास जिल्हा प्रशासनानं व्यक्त केला आहे प्लाझ्मा कोरोनामधून मुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा दान अवश्य करावं असं आवाहन नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी काल केलं ठाकरे यांना स्वतंला कोरोनाची लागण झाली होती त्यातून बरे झाल्यानंतर त्यांनी काल स्वतं प्लाझ्मा दान केलं

लघुपट माझे कुट्रंब माझी जबाबदारी या अभियानाच्या अनुषंगानं अकोला जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जनजागृतीच्या उद्देशानं लघूपट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपल पण कोरोना विरुद्धचा लढा संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार